कोणताही अपवाद न ठेवता सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला आळा घातला पाहिजे असं ते म्हणाले यावेळी दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक विकासाबाबत आणि भारत अमेरिका आर्थिक संबंध बळक करण्याच्या उपायांबाबत चर्चा केली या घडामोडींनतर ट्रंप यांनी भारतीय उपखंडात शांतता पिकवण्यासाठी आणि भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणं ाळावं असा सल्ला पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांना दूरध्वनीवरून दिला

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याला उत्तेजन देण्यासाठी आजचा दिवस सदभावना दिवस म्हणूनही साजरा केला जातो त्यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजीव गांधींना आदरांजली वाहिली आहे

गोऱ्हे यांनी काल सांगलीवाडी अंकली हरिपूर रोड रामनगर जूनी धामणी या ठिकाणी भेपी देवून पूरग्रस्तांच्या समस्या समजून घेतल्या तसंच पूरानंतरच्या उपाययोजना आणि मदतवा पाचा आढावा घेतला नवजात शिश्ची अदलाबदल तसंच अर्भकचोरीच्या घ ना रोखण्यासाठी मुंबई महापालिका रुग्णालयांच्या प्रसूतिगृहात सी सी

व्ही कॅमेरे लावले जाणार आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे

सी शीव्ही कॅमेरे बसवले जातील

महापालिकेनं खासगी बसगाड़यांसाठी सोय केलेल्या वाहनतळाव्यतिरिक्त रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेस वर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे महापालिका मुख्यालयात काल झालेल्या बैठकीत आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अशा प्रकरणांत धडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले

एकदा दंड केलेली बस पून्हा अनधिकृतपणे रस्त्यावर उभी केल्याचं आढळलं तर त्या बसवर जप्तीची कारवाई करून थे लिलाव केला जाणार आहे चांद्रयान दोन या मोहिमेंतर्गत इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज हे यान सकाळी नऊ वाजून दोन मिनि ांनी चंद्राच्या कक्षेत दाखल केलं इस्रोनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे त्यांची ईसीजी चाचणीत केली असता त्यांना हृदयविकाराचा सौम्य झ का आल्याचं निदान झालं त्यांच्यावर उपचार सुरू असून आता प्रकृती स्थिर आहे अशी माहिती लीलावती रुग्णालय प्रशासनानं दिली भारतीय जनता पार्शीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पारील यांनी सोमवारी काही संघ नात्मक नियुक्त्या केल्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा

सुभाष भामरे माजी उदयोग राज्यमंत्री प्रवीण पोठे पाधील माजी खासदार किरी सोमय्या योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची निय्क्ती करण्यात आली आहे चंद्रकांतदादा पाधील यांनी भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची निय्क्ती केली आहे महाराष्ट्र भाजपाचे म्ख्य प्रवक्ते म्हणून माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हण्न निय्क्ती करण्यात आली आहे

राज ठाकरे यांना ईडीनं पाठवलेल्या नोपीशीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते